मुंबईत माझगाव गोदीत नौदलाच्या विशाखापट्टणम या बांधकाम सुरु असलच्या युद्धनौक्खे काल संध्याकाळी लागलच्या आगीत एका कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला तर अन्य एक जण जखमी झाला अग्निशमन दलाचखिठ बंब घटनास्थळी दाखल झालखिसून त्यांनी आग आटोक्यात आणली आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाही अग्निशमन दलाच्या सूत्रांनी ही माहिती दिली

शिलंडच्चार गडी बाद करुन श्रीलंक्छा विजय सुकर करणारा लसिथ मलिंगा याला सामनावीराचा किताब मिळाला